भारत बांगलादेश शिखर परिषद भारत आणि बांगलादेश यांच्यात आज शिखर परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेत सहभागी होणार आहेत परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विराष्ट्रीय संबंधांवर सर्वसमावेशक चर्चा अपेक्षित आहे तसंच कोविड नंतरच्या काळात परस्पर सहकार्य आणखी कसे मजबूत करता येईल याचा या चर्चेत समावेश असण्याची शक्यता आहे उभय देशांमध्ये नियमित उच्च स्तरीय बैठका सुरु असून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतभेटीवर आल्या होत्या तर भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मार्च महिन्यात मुजीब मोर्शो प्रसंगी दृक्श्राव्य संदेश प्रसारित केला होता कोविड काळातही उभय नेत्यांमध्ये नियमित संवाद होत होता

उभय देशांच्या नेत्यांदरम्यान आज होणाऱ्या शिखर परिषदेतच याचं उद्घाटन होणार आहे

चीलाहाटी हल्दीबारी रेल्वे मुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगाल हि राज्ये बांगलादेश शी जोडली जाणार आहेत तसंच ही रेल्वे सेवा सुरु झाल्यामुळे याला जोडून असलेले अन्य चार रेल्वे मार्गही सुरु होणार आहेत सध्या या रेल्वेमार्गावर माल वाहतूक सुरु करण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने प्रवासी वाहतूकही सुरु करण्यात येईल उपग्रह उलट गणती सी एम एस शून्य एक या संदेश उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलट गणती कालपासून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या श्रीहरीकोटा स्थानकावर सुरु झाली

भारताच्या अंदमान निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे

संदेश उपग्रह वजनदार असल्याने कक्षेत प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त उर्जा लागते

दोन योजनांच्या मालिकेतील हा दुसरा करार आहे

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी काल पंतप्रधानांची नवी दिल्लीत भेट घेउन त्यांना निमंत्रणाचं पत्र दिलं मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे समविचारी देशांशी परस्पर सौहार्द वाढवणं आणि समान आव्हानांचा सामना करण्यासाठी समविचारी देशांमध्ये समन्वय ठेवण या उद्देशानं भारतासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या तीन देशांना या परिषदेसाठी आमंत्रित करत असल्याचं ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

या योजने अंतर्गत कृषी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित अन्य क्षेत्रातील वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातील त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा तसंच चर्चासत्र आयोजित केली जातील यामध्ये प्रगतीशील शेतकरी आणि कृषीतज्ञ शास्त्रीय पद्धतीनं शेती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहेत तसंच सरकारच्या कृषी विषयक विविध योजनांची माहितीही दिली जाणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारचे अनेक विभाग एकत्रित काम करणार आहेत दरम्यान केंद्राच्या कृषी कायद्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बरेली इथं एका भव्य शेतकरी संमेलनाला संबोधित करणार आहेत

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी काल ही माहिती दिली व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी न्यासानं दहा शंभर आणि एक हजार रुपये मूल्याची कूपन आणि पावत्या छापून घेतल्या आहेत प्रत्येकाच्या योगदानानुसार त्याला पावती दिली जाईल असं ते म्हणाले मंदिर उभारणीची तयारी जोरात सुरू असून आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी चेन्नई आय आय टी गुवाहाटी यांच्यासह रूडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था आणि लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कंपनीचे अभियंता मंदिराची वास्तूरचना कशी असेल यावर काम करत आहेत लवकरच मंदिराचा आराखडा तयार होईल असंही चंपत राय यांनी सांगितलं

ही कृषी विधेयक केवळ शेतकरी हिताची नसून ती उद्योग आणि निर्यातीला देखील अनुकूल आहे असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे राज्यांचे नियंत्रण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात ए पी एम सी व्यतिरिक्त खासगी बाजारपेठेची स्थापना केल्यास शेतकऱ्यांना विस्तृत बाजारपेठ शोधण्याची संधी मिळेल तसंच राज्यांतर्गत आणि परस्पर राज्यातील वाहतुकीवरील निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे एक राष्ट्र एक कृषी बाजार ही संकल्पना पुढे येऊन देशाची एकजूट होण्यास त्यामुळे मदत होईल असं ही या निवेदनात म्हटल आहे

शर्मा यांनी काल जम्मूत बोलताना सांगितल

जम्मू काश्मीर शस्त्रसंधी उल्लंघन जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैन्यान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष करत अंधाधुंद गोळीबार केला मात्र सतर्क असलेल्या भारतीय लष्कारांना पाकिस्तानच्या या माऱ्याला चोख प्रत्यूत्तर दिल

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला एडलेड मध्ये सुरुवात झाली आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे दिवस आणि रात्र अशा पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान सहा यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज याहीवेळी चांगली कामगिरी करतील असा विश्वास भारताचा उपकर्णधार अजिंक्य राहणे याने व्यक्त केला आहे कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे